संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम प्रतिनिधीत्वाला समर्थनाचा फ्रान्सनं पुनरुच्चार केला आहे पुनर्गठीत होत असलेल्या या परिषदेत भारत जपान आणि जर्मनीच्या कायमस्वरुपी सहभागासह संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार हा परिषदेच्या प्नर्गठनाचा महत्त्वाचा पहिला टप्पा ठरेल असं फ्रान्सनं म्हटलं आहे राज्य सरकारनं धनगर समाजाला सवलती घोषित केल्यानंतर आता बंजारा समाजानं देखील आपल्या आरक्षणा सोबतच इतर मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू केला आहे महसूल राज्यमंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी सरकारनं बंजारा आरक्षणाबाबत ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे असं म्हटलं आहे

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली ही नेमणूक येत्या दोन ते तीन महिन्यात केली जाईल विद्यापीठांमध्ये लोकपालाची नियुक्ती करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य असेल असं तावडे यांनी सांगितलं

हे भक्त निवास आणि नियोजित बसस्थानकाचं भुमिपूजन संत नामदेवांचे वंशज माधव महाराज नामदास संत एकनाथांचे वंशज रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज संजय महाराज देहूकर यांच्या हस्ते करण्यात आलं महाशिवरात्रीचा उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे

संतोष टारफे संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार पांडरंग माचेवाल यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला

दोन दिवस सुइया असल्याने देशभरातून भक्त औंढ्यात दाखल झाले आहेत अन्नदान व उपवासाच्या फराळाची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे आकाशवाणी बातम्यासाठी रमेश कदम हिंगोली एनरॉन प्रकल्पाप्रमाणे नाणार प्रकल्प पुनरुज्जीवीत केला जाणार नाही अशी अपेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे ते काल नांदेड इथं पत्रकारांशी बोलत होते शिवसेना भाजप युतीवर शिक्कामोर्तब करताना मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याची अधिसूचना काढली

चव्हाणांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या प्रवक्त्या अर्चना कायंदे यांनी शिवसेना नाणार प्रकल्पाची अवस्था एनरॉन किंवा आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळ्यासारखी होऊ देणार नाही असं नमूद केल्याचं पीटीआयचं वृत्त आहे